पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ड्विट संदेशातून अभिवादन केलं म्रख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला प्रष्पहार वाहन अभिवादन केलं यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्टीय एकात्मतेची शपथही दिली मुंबईत राजभवनात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पृष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली

त्यानिमित्तानं साम्हिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली सोलापूर इथंही महानगरपालिकेच्यावतीनं इंदिराजींना आदरांजली अर्पण करण्यात आली सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते इंदिराजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं नाशिक इथंही काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं काँप्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी इंदिराजींना आदरांजली अर्पण केली

देशात या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या एकोणनव्वद लाख अठ्ठावन्न हजार चारशे चौऱ्याऐशी झाली आहे

आज जागतिक शौचालय दिनानिमित्त त्यांनी उघड्यावर शौच न करण्याचा संकल्प करु या असा संदेश ट्विटरद्वारे दिला आहे

या भागात कडक बंदोबस्तात वाहनांची तपासणी केली जात असतांना ट्रकमध्ये हे दहशतवादी आढळले ते पळून जात असतांना ही चकमक झाल्याचं गुप्तचर विभागानं सांगितलं राज्यातल्या महाविकास आघाडीने नागपूर कराराचा भंग करत हिवाळी अधिवेशन नागप्रात न घेण्याचा निर्णय घेतला विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त केलं नागपुरात शेतकरी समस्या वाढीव पीक नुकसान वीज बिल देयके या विषयांवर मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतील या भीतीने सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत केला वाढीव वीजबीला संदर्भात दिलासा देण्याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कुठलेही अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं

ज्ञानेश्वर जाधव रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव अशी मृतांची नावं आहेत

भोकरदन तालुक्यात पळसखेडा इथं काल रात्री ही घटना घडली

विशाल पाटील यांनी दिली येत्या सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर शिक्षक तपासणी करुन घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हिवाळ्यात विदेशातले पाहणे पक्षी या अभयारण्यात येत असतात ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी पर्यटकांची गर्दी होते यंदा मात्र कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या अटी आणि आरोग्य नियमांचे पर्यटकांना पालन करावं लागणार आहे